या हेलीकॉप्टरच्या खरेदीसाठी बोईग कंपनीशी चार वर्षांपूर्वी करार झाला होता अपाचे हेलीकॉप्टर सेवेत दाखल होणं हे भारतीय हवाई दलाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे असं हवाईदल प्रमुख एयर चिफ मार्शल बी एस धनुआ यांनी पठाणकोट तळावर या निमित्तानं झालेल्या समारंभात सांगितलं

अध्यक्ष व्लादिमीर पृतिन यांच्यासोबत विसाव्या भारत रशिया वार्षिक शिखर बैठकीत ते उभय देशांमधील विशेष आणि धोरणात्मक भागिदारी बळकट करण्याबाबत व्यापक चर्चा करणार आहेत तत्पूर्वी मोदी यांनी काल नवी दिल्लीत राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांसोबत संवाद साधला विविध दैनदिन समस्यांवर उपाय शोधण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत चर्चेला प्रोत्साहन देण्याची सूचना त्यांनी या शिक्षकांना केली शाळांमध्ये केलेल्या परिवर्तनात्मक प्रयोगांची माहिती शिक्षकांनी यावेळी पंतप्रधानांना दिली

रोजगार तरूणांनी केवळ रोजगार न मागता रोजगार निर्मिती करावी असं आवाहन मृख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत केलं राज्यातील युवा उद्योजकांसाठी स्वयंरोजगारास प्रोत्साहन देणाऱ्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमचा शुभारंभ वरळी इथं करताना ते बोलत होते

लघु उद्योजक बक्तचे अधिकारी आणि विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासह सुमारे दोन हजार युवक यावेळी उपस्थित होते पाणी कृष्णा पाणी वाटप लवादाला आव्हान देणाऱ्या आंध्रप्रदेशच्या याचिकेला संयुक्तपणे विरोध करण्याचा निर्णय महाराष्ट्र आणि कर्नाटक यांनी घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकघे मुख्यमंत्री बी

येडीयुरप्पा यांनी काल मुंबईत एका बैठकीत याबाबत एकमताने निर्णय घेतला यावेळी झालेल्या चर्चेत दोन्ही राज्यांतील पूर आपत्तीच्या व्यवस्थापनासाठी संयुक्त उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला कृष्णा लवादाने तत्कालिन आंध्र प्रदेश महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या दरम्यान पाणी वाटपावर निर्णय दिला आहे तथापि आंध्र प्रदेशने आता तेलंगण राज्य निर्मितीनंतर पाण्याचे फेर नियोजन व्हावे अशी भूमिका घेतली आहे राज्यपाल राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांना काल राज्य शासनातर्फे मुंबईत राजभवन इथं भावपूर्ण निरोप देण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यासागर राव यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला तसेच त्यांचे आभार मानले राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली यानंतर लगेचच राज्यपाल सपत्नीक हैद्राबादकडे रवाना झाले यावेळी राज्यपाल विद्यासागर राव यांनी प्रशासनाचे तसंच राज्यातील जनतेचे सहकार्याबद्दल आभार मानले

त्यात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह माजी महापौर आणि काही नगरसेवकांचाही समावेश आहे

ईडी कर्नाटकचे ज्येष्ठ कॉग्रेस नेते डी

शिवकुमार यांना काल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्त वसुली संचलनालयानं काल अटक केली पुढील तपासासाठी कोठडीची मागणी करण्यासाठी शिवकुमार यांना नवी दिल्लीतल्या न्यायालयात आज हजर करण्यात येणार आहे तारांगण वाशिम वाशिम जिल्हा वार्षिक योजनेतून नगरपरिषदेला उपलब्ध करून दिलेल्या निधीतून शहरात अद्ययावत तारांगण साकारले आहे

हॉलिप्राफीक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध ग्रह तारे यांच्या प्रतिमा तयार करण्यात येणार आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी वाशिमहून सुनिल कांबळे

जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं कमी उंचीच्या गणेश मुर्ती बसविण्याबाबत आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी आवाहन केलं होतं त्याला अनेक गावातील लोकांनी प्रतिसाद दिला आहे

पालघर पालघर जिल्ह्यातली कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी अंगणवाड्या दत्तक घेऊन बालकांना खाऊचा कोपरा या उपक्रमातर्गत पोषण आहार पुरवण्याच्या कामात योगदान द्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ

सांगली सांगली जिल्ह्यातल्या तासगाव इथल्या सिद्धिविनायकाचा रथोत्सव काल उत्साहात संपन्न झाला यंदा या उत्सवाचं दोनशे चाळीसावं वर्ष आहे या रथोत्सवासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गुजरात राज्यातील भाविक मोठ्या संख्येनं हजर होते रत्नागिरी दीड दिवसांच्या गणेशाचं काल राज्यात ठिकठिकाणी विसर्जन करण्यात आलं रत्नागिरी जिल्ह्यात दीड दिवसाच्या दहा हजार गणपतींचं विसर्जन काल झालं खवळलेल्या समुद्रामूळं विसर्जनामध्ये काही काळ व्यत्यय निर्माण झाला होता कोल्हापर कोल्हापूर जिल्ह्यातल्या आशा कर्मचारी संघटनेनं आपल्या विविध मागण्यांसाठी काल जिल्हा परिषदेसमोर चक्री उपोषण सुरु केलं आपल्या मागण्यांचं निवेदन त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना दिलं कडकनाथ कोंबडी आणि अंडी व्यवसायाचं आमिष दाखवून कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सुमारे चार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण नुकतच उघडकीस आलं आहे याप्रकरणी महा रयत ऍग्रो कंपनीची दोन बँक खाती कोल्हापूर पोलिसांनी सीलबंद केली आहेत या दोन्ही बँक खात्यांमध्ये सुमारे एक कोटी रुपयांची रक्कम असून अन्य बँक खात्यांचा तपास सुरू आहे अशी माहिती शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी दिली

डोह गोंदिया गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटीयाडोह जलाशय तब्बल सहा वर्षानंतर भरुन वाहात असल्याने परिसरातील लोकांनी जलाशय पाहण्याकरिता मोठी गर्दी केली आहे पाउस गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात कालपासून सर्वदूर मुसळधार पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीसह अन्य नाल्यांच्या पुलावर पाणी असल्याने भामरागड तालुक्यातील शंभर गावांचा संपर्क तुटला आहे